नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचं प्रतिपादन

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश देणाऱ्या रेल्वे गाडीचं नागप्ररात स्वागत

विदर्भातील बुलढाणा मतदारसंघात बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

देशभरातील विविध व्यायालयात राजकीय पक्ष नेत्याविरोधात प्रलंबित असलेली गुन्हेगारी प्रकरणांची तातडीनं कारवाई करून लवकरात लवकर निकाल लावावा असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड्र यांनी सांगितलं

लोकसभा निवडणुकोच्या मतदानानंतर र्वावध उमेदवारांचं र्भावतव्य इलेक्ट्रॉॉनक मतदान यंत्रात सील होईल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे त्याचे कंट्रोल र्यानट आर्ाण यंदा वापरण्यात येणारे व्होव्होपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची कार्मागरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची र्गिनवडणूक काळातील हो पाहलाच वेळ असावी लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केला जातात

याबरोबर कागदे पेन्सिलखोडरबर शाई आर्दो सा्राहत्य मोठ्या प्रमाणात मार्गावण्यात आले आहेत नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीनं सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी आणि नागपूरचे निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतांना आकाशवाणीशी बोलताना अश्विन मुद्गल पुढं म्हणाले

हे ठरविण्याची प्रक्रिया या ईव्हिएम मॉनिटरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर त्याच्या माध्यमातून होत असते

अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं नव्हतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगानं या संदर्भात चौकशी समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला

लोकसभा र्निवडणुकांच्या अन्षंगानं मतदारांना जागरूक करण्याच्या दृष्टीनं र्निवडणूक आयोगानं र्वावध उपक्रम हाती घेतले आहेत यानंतगत भारतीय रेल्वेच्या सहकायानं लांब पल्ल्याच्या रेलगाड्यांवर मतदानाचं आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहे शुक्रवारो नवी र्ददल्लो इथून मतदान जागृतीचा संदेश घेऊन र्दनघालेल्या केरळ एक्सप्रेसचं आज नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन होताच नागपूर शहर ांनवडणूक नोडल अर्धिकारो डॉ रंजना लाडे आर्गिण ग्रामीणचे नोडल अर्धिकारो राजद्र भ्र्यार यांनी रेल्वेचं स्वागत केलं यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन या माध्यमातून करण्यात आलं

या रेल्वेगाडीवर नागरिकांसाठी मतदानाच्या संदर्भातील महत्वाचे संपर्क क्रमांक राष्ट्रीय मतदार सेवा संकेतस्थळ आणि प्रेरणादायी संदेशाचा समावेश आहे

गाडीच्या या थांब्यात मतदार जागृती करण्यात येईल भारताच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून काल या गाडीस हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं होती जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्याच्या नाड्या आवळण्यासाठी केंद्र सरकारनं संबंधित सर्व विभागांचा समन्वय करण्यासाठी एक टेहळणी गट तयार केला आहे या गटामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलीस दल प्रतिनिधी ग्रप्तचर विभाग केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश आहे सरकारी नोकरी आणि शिक्षकांमधून दहशतवादाचा छप्पा पाठिंबा देणाऱ्यांविरोधातही हा गट कारवाई करणार आहे तसंच हा गट दहशतवादाला निधी प्रखणाऱ्या जाळ्याचा तपास करून कारवाई करणार आहे या गटाची दर आठवड्यातून एकदा बैठक होणार आहे उमेदवारांनी आचारसांहतेचं कसोशीनं पालन करत भारतीय लोकशाहांतील र्यानकोप लढतीची परंपरा समृद्ध करण्याचं आवाहन मुख्य र्मिनवडणूक र्मिनरोक्षक र्दिनेशकुमार यांनी आज अमरावती इथं केलं लोकसभा सावत्रिक र्भिनवडणुकांसाठी उमेदवारांना र्वावध बाबींची मार्ाहती देण्यासाठी बैठक जिल्हाधिकारां कायालयात झालां त्यावेळी ते बोलत होते

र्णनवडणूक हो उमेदवारांसाठी एक प्रकारे परोक्षाच असते ज्याप्रमाणे पराक्षेत र्चिर्टाग करण्यास मनाई असते त्याप्रमाणे उमेदवारांनीहां क्ठलाहां गैरप्रकार घडू नये याची दक्षता घेऊन निवडणूक आण निकोप लढतीची परंपरा निमाण करण्यास योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं सद्यस्थितीत वाढत्या मन्नष्य वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्याकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून महाराष्ट्र राज्याची स्वतःची प्रमाणभूत कार्यपद्धती निर्माण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून समस्या प्रधान वन्य जीवांच्या बाबतीत निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक अचूक प्रभावी आणि सुस्पष्ट होईल आणि याकरिता महाराष्ट्र राज्यात वन्यजीव मंडळानं दिलेल्या निर्देशान्रसार विशेष धोरण ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी माहिती दिली ते नागपूर इथं या धोरणाबाबत घेण्यात आलेल्या विशेष बैठ्कीत बोलत होते मलेशियाच्या इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी चषक मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारताची लढत दक्षिण कोरिया सोबत होत आहे

दरम्यान अन्य सामन्यांमध्ये मलेशियाची लढत कॅनडासोबत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी तर पोलंडची लढत जपानसोबत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी होणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियादवारे आदश आचारसंहितेचा भंग होण्याची र्पाहलो तक्रार र्नार्दावण्यात आलेलो आहे फेसब्कवर प्रसार्रारत झालेल्या व्हिडओ र्चर्त्राफतीमध्ये चंद्रपूरमधील एका प्राध्यापकानी आदश आचारसंाहतेचा भंग करण्यात आल्याची तक्रार जिल्हा र्गनवडणूक कायालयाकडे करण्यात आलां आहे या र्चर्त्राफतीमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली सदर प्राध्यापक हे आगामी लोकसभा सावत्रिक र्मनवडणूक प्रक्रियेत मतदान कद्राध्यक्ष म्हणून सामील आहेत

तापमानाची आकडेवारी बघता आगामी एप्रिल महिन्यात उष्म्याचा प्रभाव चांगलाच राहील याचा अंदाज घेता येऊ शकतो दरम्यान वेदशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस विदर्भात उष्ण्याचा प्रभाव कायम राहणार आहे लोकसभा र् ानवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठां राज्य शासनानं र्अाधसूचनेदवारे मतदानाच्या र्वदवशी सावर्जानक सुट्टी जाहार केला आहे हा सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कमचाऱ्यांनाही लागू असेल

बुलढाणा अकोला अमरावती र्हिंगोलॉ नांदेड परभणीबीड उस्मानाबाद लातूर र्आण सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठों ग्रुवार दि